केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्धिक हिताचं संरक्षण साधणारे असल्याच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन मन की बात मधून साधला देशवासीयांशी संवाद

मंगळवार पासून स्रू होणार न्यायालयांच कामकाज व्यक्तीगत पातळीवर सोबतच ऑनलाइन पद्धतीनही स्रू राहणार

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीची तयारी पूर्ण कोविड बाधित मतदारांनाही शेवटच्या तासात मतदान करण्याची परवानगी मन की बात केंद्र सरकारनं आणलेले कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या आर्धिक हिताचं संरक्षण साधणारे कायदे आहेत असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मोदी यांनी आज आकाशवाणी वरुण प्रसारित करण्यात आलेल्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला

या कायद्यांची योग्य आणि पूर्ण माहिती शेतकऱ्यांची ताकद होऊ शकते असं मोदी यांनी आजच्या मन की बातमधून स्चवलं या कायदयाचा वापर करून राज्यातल्या धुळे जिल्ह्यातले शेतकरी जितेंद्र भोई यांना व्यापाऱ्याकडून थकबाकी कशी मिळवता आली याचा उल्लेखही मोदी यांनी केला सांस्कृतिक वारसा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविणं आणि या वारशाच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणं महत्वाचं आहे असं मोदी यांनी आजच्या मन की बातमधे नम्द केलं त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातल्या अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसाही डिजिटल पद्धतीनं जतन करण्याचं काम स्रु करणार असल्याची माहिती त्यांनी दिली देशातल्या अनेक वस्त्संग्राहलयं आणि ऐतिहासिक वास्तुंचं डिजीटायझेशन केलं जात असल्याचं ते म्हणाले यावेळी त्यांनी परदेशातल्या अशा काही प्रयत्नांचा उल्लेखही केला संकटावर मात करण्यासाठी संस्कृती महत्वाची भूमिका बजावते असं ते म्हणाले भारतातून साधारण शंभर वर्षापूर्वी परदेशात चोरून नेलेली देवी अन्नपूर्णेची मूर्ती पुन्हा भारतात आणली जात असल्याची माहितीही त्यांनी दिली

भारताचा सांस्कृतिक ठेवा अशा रितीनं चोरला जाऊ नये यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलं

अलिकडेच केवडिया इथं आपण पक्षांसोबत घालवलेला वेळ संस्मरणीय असल्याचं सांगून त्यांनी देशातल्या तरुणांना पक्षी निरीक्षण संघटनांशी जोडून घ्यायचं आवाहन त्यांनी केलं

येत्या पाच डिसेंबरला श्री अरबिंदो यांच्या प्ण्यतिथीचा उल्लेख करून मोदी यांनी अरबिंदो यांच्या स्वदेशी आणि शिक्षणविषयक विचारांचा मागोवा घेतला येत्या सहा डिसेंबरला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे या दिवशी देशाविषयीचे आपले संकल्प आणि संविधानानं नागरिक म्हणून आपल्याला दिलेली कर्तव्य पूर्ण करायच्या शिकवणीचं स्मरण करावं असं आवाहन त्यांनी केलं अलिकडे अनेकदा महाविदयालयीन आणि विदयापीठीय विदयार्थ्यांशी संवाद साधायची संधी मिळाल्यानं आपल्याला नवी उर्जा मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं शैक्षणिक संस्थांच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटना महत्वाच्या असतात असं सांगून त्यांनी अशा अनेक संघटनांच्या कामाचा आजच्या मन की बातमधे उल्लेख केला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्याला वर्ष होऊन गेल्यावर आज कोरोना विरोधातल्या लसीची चर्चा होत असली तरी हा लढा संपलेला नाही याची आठवण मोदी यांनी करून दिली कोरोनाविरुद्धचा कोणताही निष्काळजीपणा घातकच आहे असं सांगून त्याविरुद्धचा लढा कायम ठेवायचा आहे असं आवाहन त्यांनी केलं

हळदीच्या भावात चढ उतार असले तरी शिल्लक मालाचा विचार करता दर चांगले आहेत हळदीला देशांतर्गत मागणीसह परदेशातही दिवसेंदिवस मागणी वाढत आहे सांगली हिंगोली वसमत नांदेड जळगाव या भागात दरवर्षी हळदीचे उत्पादन घेतले जाते आंध प्रदेशातील हळदीलाही चांगली मागणी आहे सांगली मार्केट यार्डात देशातील सर्व ठिकाणची हळद विक्रीसाठी येते वीरमरण नाशिकचे रहिवासी असलेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे असिस्टंट कमांडर नितीन भालेराव नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झाले आहेत छतीसगड मधील सुखमा इथं नक्षलवाद्यांनी काल रात्री केलेल्या बॉम्ब हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते उपचारांदरम्यान त्यांना विरमरण आलं असिस्टंट कमांडर नितीन भालेराव यांचं पार्थिव रायपूरहन विमानानं मूंबईला आणि तेथून नाशिक इथं आणलं जाणार असून नाशिकमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत

सर्व न्यायालयांचे न्यायाधिश आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेनं दोन पाळ्यांत सकाळी अकरावाजेपासून दीडवाजेपर्यंत आणि दोन वाजेपासून ते साडेचार वाजेपर्यंत काम करणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाचे महाप्रबंधक एस डी दिघे यांनी दिली आहे

मृख्य न्यायाधिश दीपांकर दत्ता खटल्यांची स्नावणी व्यक्तिगत पातळीवर आणि आँनलाइन अशा दोन्ही पदधतीनं करणार आहेत

गडचिरोली मध्ये आज चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील एका मध्मेहग्रस्त इसमाचा कोरोनामुळे मृत्यू झाला

स्वस्त व स्रक्षित मेट्रो ही नागप्री ओळख बनत असतानाच नागप्र मेट्रोने नागरीकांच्या मनाची उदासीनता दूर करण्याचे देखील मनावर घेतले आहे

या व्यतरिक्त कोणीही धावांचं भरघोस योगदान देऊ शकले नाही

ऑस्ट्रेलिया तर्फे सलामीची जोडी वॉर्नर आणि फिंच यांनी चांगली स्रवात करून धाव संख्येला आकार दिला

उभय संघा दरम्यान मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना ब्धवारी कानबेरा इथे खेळला जाणार आहे हवामान विदर्भात येत्या आठवडयाभरात हवामान कोरड राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे

याशिवाय मतदानाच्या दिवशीही हे सहाय स्रू असेलअसे सहायक निवडण्क निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही झोनमधील मतदान केंद्रावर हे कर्मचारी मतदाराला त्यांचे नाव व मतदान केंद्र शोधण्यासाठी मदत करतील तथापिआपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे याची माहिती करून घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे

कोविड संसर्ग काळातील ही निवडणूक असल्याम्ळे यासाठी मतदारांसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आली आहे